मन की बातमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारताचा नारा

भारताला खेळणी उद्योगाचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी उद्योगांनी स्टार्टअप्सनी युवकांनी पुढे यावं पंतप्रधानांचं आवाहन

नवीन शैक्षणिक धोरणाचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यात देशातले शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतील पंतप्रधानांचा विश्वास

मध्य प्रदेशातल्या मुसळधार पावसानं पूर्व विदर्भात पूरस्थिती मदत आणि बचाव कार्य वेगात मन की बातु महात्मा गांधीजींनी शंभर वर्षांपूर्वी असहकार आंदोलनाच्या माध्यमातून जे रोप लावलं होतं त्याचं आता आत्मनिर्भर भारताच्या वटवृक्षामध्ये रुपांतर करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून पुन्हा एकदा आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आत्मनिर्भर भारता मध्ये आभासी गेम्स आणि खेळणी उद्योगालाही महत्त्वाचं योगदान द्यावं लागेल असं ते म्हणाले मुलांच्या सर्जनशीलतेला चालना देणारी त्यांचं बाल्य खुलवणारी पर्यावरणपूरक खेळणी देशातच बनवण्यासाठी आणि भारताला खेळणी उद्योगाचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी उद्योगांनी स्टार्टअप्सनी युवकांनी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं देशात सध्या सण उत्सवांमधून दिसणारा नागरिकांचा संयम अभूतपूर्व असल्याचं ते म्हणाले उत्सवांबाबत बोलताना त्यांनी सध्या साजरा होत असलेला ऑनलाइन गणेशोत्सव पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा वाढता वापर याचा आवर्जून उल्लेख केला कोरोना संकटाच्या काळातही यंदाच्या खरीपात गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त पेरणी करणाऱ्या देशातल्या बळीराजाचे त्यांनी आभार मानले

नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन होणार असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यात देशातले शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देश संरक्षणात अनेक श्वानांनी दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांनी मन की बात मधून गौरव केला

मुझे यह भी बताया गया के इंडिअन ब्रीड के डॉग भी बहोत सक्षम होते है इंडिअन ब्रीडस् में मुधोल हाउंड है हिमाचली हाउंड है राजपलायम कन्नी चीप्पीपराई कोंबाय भी बहोत शानदार इंडिअन ब्रीडस् है अब हमारी सुरक्षा एजन्सीयोने भी इन इंडिअन ब्रीडस् के डॉग्स को अपने सुरक्षा दस्ते में शामिल कर रहे है देशी खेळणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांसाठी देशी खेळणी विकसित करण्याचं आवाहन केलं असून त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारतर्फे देशातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्थानिक खेळणी आणि कठपुतळ्या बनवण्याचं कौशल्य प्रशिक्षण द्यायला प्रोत्साहन देण्यात येणार आहे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी आज ही माहिती दिली शाळेतल्या कला उत्सवात देशी खेळणी ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून विद्यार्थ्यांना स्थानिक खेळणी शोधून ती बनवण्यासाठी प्रोत्साहन दिल जाईल तसच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थांना कठपुतळ्या बनवून त्याचा कला उत्सवात खास कार्यक्रम करायला प्रेरित केलं जाईल असं ही पोखरीयाल यांनी सांगितल

प्राणहिता तसंच इंद्रावती नदीवरचा पातागुडम इथला पूल बेजरपल्ली अहेरी रस्त्यावरचा लंकाचेन इथला पूल आणि पेरमिली बांडिया पर्लकोटा आणि वैनगंगा नदीवरच्या चार नवीन आवश्यक पुलांच्या कामाचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं या पुलांमुळे आणि रस्त्यांमुळे नक्षलग्रस्त भागातल्या लोकांचा देशाच्या इतर भागाशी संपर्क सुकर होईल असं गडकरी यावेळी बोलताना म्हणाले या रस्त्यांमुळे पुढच्या दोन वर्षात गडचिरोली जिल्ह्याचा चेहेरामोहरा बदलेल असं ते म्हणाले

या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंग संपर्क मंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते

देशात कोरोना संक्रमाणाचा दर साडेआठ टक्के इतका कमी राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलं असल्याच आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

दिल्ली तामिळनाडू बिहार हरयाणा गुजरात आसाम

जगातील हा सर्वांत कमी मृत्यूदर आहे

बँकांनी रूपे कार्ड भीम युपीआय आणि इतर डिजिटल माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर यापुढेही कोणतंही शुल्क आकारू नये असे स्पष्ट निर्देश अर्थ मंत्रालयाने दिले आहेत

जितेंद्र सिंह यांनी ट्वीटर संदेशाद्वारे आज सांगितल कोरोनाच्या पार्बभूमीवर पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त मोठे समारंभ आणि गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

आसियान बैठक भारत आणि आसियान देशात असलेल्या मुक्त व्यापार करारामध्ये नव्याने सुधारणा करून तो अधिक मैत्रीपूर्ण सुलभ आणि अनुकूल करण्यावर सर्व सदस्य देशांचं एकमत झालं आहे

केंद्रीय उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी या परीषदेचं सहअध्यक्षपद भूषवलं हा मुक्त व्यापार करार भारत आणि आसियान दोन्ही बाजूनी लाभप्रद झालं पाहिजे त्यासाठी सीमाशुल्क व्यापाराचे देशांतर्गत नियम आदीमध्ये सुलभता आणि आधुनिकीकरण करणं या समीक्षेमुळे शक्य होईल असं मत पियुष गोयल यांनी यावेळी व्यक्त केलं या करारामध्ये व्यापारासाठी आसियान देशांमधील बाजारपेठा सहजपणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियमांमध्ये सुधारणा करण्यावरही भर द्यायला हवा असं ही गोयल यांनी यावेळी सांगितल

मुहर्रम हजरत इमाम हुसैन यांचा बलिदान दिवस मुहर्रम आज सर्वत्र शांततेत आणि कोरोनाच्या पार्वभूमीवर साधेपणाने साजरा होत आहे कोरोना प्रादुर्भावामुळे देशभर मोजक्याच ठिकाणी ताजिया मिरवणूक काढायला न्यायालयानं परवानगी दिली आहे मुंबईत संध्याकाळी साडेचार ते साडेपाचच्या दरम्यान भेंडी बाजार इथून केवळ मोजक्या मुस्लीम बांधवांच्या उपस्थितीत ही मिरवणूक काढण्यात आली हजरत इमाम हुसैन यांनी सत्यासाठी आणि न्यायासाठी दिलेलं बलिदान सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे

ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार आणि जम्मू काश्मीर टपाल विभागाच्या मुख्यालयाचे प्रमुख गौरव श्रीवास्तव यांनी काल कटरा इथल्या आध्यात्मिक विकास केंद्रात या करारावर स्वाक्षऱ्या केल्या

विदर्भ पाऊस गेल्या दोन दिवसापासून मध्य प्रदेश आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे महाराष्ट्रात नागपूरसह अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्यानं चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली ह आहे

नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विसकळीत झाले आहे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत असून स्थानिक प्रशासनाच्या वतीनं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे तसंच पुण्याहून एनडीआरएफची चार पथकं विषेश विमानांनी दाखल झाली आहेत